केंद्र सरकारनं दिल्ली सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातला एक संशयीत गौतम खेतान याच्या विरोधात या कायद्यातली कलमं लावणं आयकर खात्याला शक्य होणार आहे

चेन्नई इथल्या टेक फॉर ऑल या संस्थेनं ही याचिका दाखल केली होती या मुद्द्यावर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आधीच निर्देश दिलेले असल्यानं यावर पुन्हा सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं

पक्ष कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रांवर नजर ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे

मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर ते काल अलिबागमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड आणि मावळ या दोन्ही जागा चांगल्या फरकानं जिंकेल असा दावाही त्यांनी यावेळी केला

रायपूरपासून सुमारे पाचशे किलोमीटर अंतरावरील गोगुंडा गावानजिक जंगलामध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू केलेल्या एका संयुक्त मोहीमेवेळी अत्याधुनिक स्फोटकांच्या सहाय्यानं हा स्फोट घडवण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे यातील जखमी जवानांना उपचारांसाठी विमानानं रायपूरला हलवण्यात येणार असल्याचं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं

हे आजवरचं सर्वोच्च वीज उत्पादन आहे महानिर्मितीनं राज्यातल्या औष्णिक जल पवन आणि सौर अशा सगळ्या प्रकारच्या ऊर्जा प्रकल्पांच्या सहाय्यानं काल वीज निर्मितीचा हा उच्चांक गाठला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महानिर्मितीच्या अधिकारी आणि कर्मचा यांचं अभिनंदन केलं आहे

उर्वरित वीज खाजगी वीज निर्मिती कंपन्या आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पातून घेतली जात असल्याची माहिती शासनानं दिली आहे

मोबाइलच्या वापराला प्रतिबंध केला तर कोणत्याही पत्रकाराला बातम्या देण्याचं मुख्य कामच करता येणार नाही म्हणून ही मागणी करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सी मेरी कोम आज आपला सामना खेळणार आहे पाच दिवस चालणारी ही स्पर्धा उद्या संपत असूनया स्पर्धेत आतापर्यंत दहा भारतीय खेळाडूंनी पदक निश्चित केलं आहे